नवी दिल्लीत आज दैनिक जागरण मंचाच्या कार्यक्रमात ते बोलत होते बेटी बचाओ बेटी पढाओ तसंच स्वच्छ भारत या अभियानाला राष्ट्रव्यापी चळवळीचं रुप देण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं ते म्हणाले सबका साथ सबका विकास आणि किमान सरकार अधिकतम शासन हा सरकारचा नियम असल्याचं त्यांनी नमूद केलं नागरिकांना सरकारवर विश्वास असून सरकार लोकांच्या कल्याणासाठी पारदर्शकरित्या काम करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले

अलिबागमधल्या किहीम गावात नीरव मोदीचा तर आवास गावात मेहल चोक्सीचा बंगला आहे हे बंगले उभारताना महसूल आणि सीआरझेड कायद्याचं उल्लंघन केल्याचं निदर्शनास आलं अलिबागमध्ये नीरव मोदीसह इतरांच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याचं दिसत नाही अशी नाराजी न्यायालयानं व्यक्त केली होती त्यावर राज्य सरकारनं हा विषय गांभीर्यानं घेत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे

मतदानासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे

या दोन्ही राज्यांसह छत्तीसगड मध्यप्रदेश आणि मिझोराम अशा एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी येत्या मंगळवारी होणार आहे

राज्यातल्या खुल्या प्रवर्गातल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण विभागाची शिष्यवृत्ती मिळणार आहे

या निवडणुकीसाठी येत्या रविवारी मतदान होणार आहे या निवडणूकीत भारतीय जनता पक्ष आणि कांग्रेस पक्षात मुख्य लढत होत आहे

जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी काल नांदेड इथं ही माहिती दिली बँकांनी मुद्रा योजनेत कर्ज वाटपाची गती वाढवून अधिकाधिक प्रकरणं निकाली काढावीत असं आवाहन जिल्हाधिकारी डोंगरे यांनी केलं आहे

विविध महाविद्यालयं ग्रामपंचायत अंगणवाडी केंद्र समाज मंदिरं आदी ठिकाणी या मोहीमेअंतर्गत प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले नागरिकांनी आपल्या परिसरात बालविवाह होत असेल तर तत्काळ संबधीत कार्यालयास संपर्क करून माहिती देण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काल जालना इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली

रविचंद्रन अश्विननं तीन इशांत शर्मा आणि जसप्रित ब्मराहनं प्रत्येकी दोन गडी बाद केले